काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश टाळेबंदीच्या काळात बंदी असलेल्या उपक्रमांना सुरू करण्याच्या सूचना देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत सर्व मुख्य सचिवांना या संदर्भात संवाद साधण्यात आला असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आज सांगितलं

शेहचाळीस रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सूटी देण्यात आली आहे देशात लागण झालेल्यांमध्ये सत्त्याहत्तर विदेशी नागरिक आहेत

मागील अठ्ठावीस दिवसांत पुद्दुचेरीतील माहे आणि कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळलेला नाही

चित्रपटगृह व्यावसायिक संस्था धार्मिक स्थळही तीन मे पर्यंत बंद रहाणार आहेत शास्त्रज्ज्ञांची विविध सत्तर पथकं कोरोना विषाणू प्रतिबंधित लस तयार करण्याचं काम करत आहेत

कांदीवलीहून सूरतला अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाला गेल्या सोळा तारखेला रात्री जमावानं चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गूहमंत्री अनिल देशमुख यांनी यापुर्वीच केली आहे जुना आखाड्याचे स्वामी कल्पवृक्षगिरी स्वामी सुशीलगिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांच्या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असून या प्रकरणातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी आज म्हटलं आहे मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या कंटेनर मधील एक महिलेलाही कोरोना विषाणुची लागण झाली आहे

या पावसामुळे आंबा लिंबू टरबूज तसंच खरबूज आणि केळीच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे नुकसान झालेल्या फळबागांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत

जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रामदासजी गावित यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली होती सांगली जिल्ह्यातल्या विजयनगर इथल्या कोरोना विषाणुनं मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या चार जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे कुटुंबातील एका सदस्याचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे सांगली जिल्ह्यातील एका सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीचा काल कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला होता

भाजप युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे